अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या विविध भागधारकांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार महाराष्ट्र विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरात

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान काल चेन्नई इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजची भारतावर आठ गडी राखून मात झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं आज मतदान होतं आहे

बागोदर जमुआ गिरीदीह डुमरी आणि टुंडी या पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमधे सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालेल उर्वरित दहा मतदारसंघांमधे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालेल

मतदान शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पडावं यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे सर्व मतदान केंद्रांमधे केंद्रीय निम लष्करी दलाघे जवान तैनात करण्यात आले आहेत हवाई देखरेखीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात आहेत बिहार आणि पश्विम बगालच्या सीमेलगतच्या भागातून घुसखोरी रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे

त्याची पूर्वतयारी म्हणून सीतारमण आज नवी दिल्ली इथं उद्योजक संस्था शेतकऱ्यांच्या संघटना तसंच अर्थतज्ञांसह अर्थव्यवस्थेतल्या इतर भागदारकांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत या सगळ्यांनी देशाच्या विकासाला चालना देण्याच्यादृष्टीनं महत्वाच्या सूचना कराव्यात अशी अपेक्षा सीतारमण यांनी व्यक्त केली आहे यानंतर त्या वित्तीय आणि भांडवली क्षेत्राच्या प्रतिनिधींचीही भेट घेणार आहेत या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे या जोडणीमूळे प्राप्तीकर सेवेचे लाभ मिळवणं सोपं होईल

इ फायलींगच्या पोर्टलमधे लॉग इन करुन अथवा एस एम एस द्वारे पॅन नंबर आधारशी जोडण्याची सुविधा प्राप्तीकर विभागानं उपलब्ध करुन दिली आहे

या अधिवेशनात अवकाळी य्रस्त शेतक यांना कर्जमाफी विविध प्रकल्पांना स्थगिती या मुद्यांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे अधिवेशानात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही अशा प्रकारचं हे पहिलेच अधिवेशन असणार आहे दरम्यान न्यायपालिकेकडून घटनात्मक पडताळणी तसंच पक्षानं उपस्थित केलेल्या शंकाचं निरसन झाल्यावरच नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपलं सरकार निर्णय घेईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे नागपूर इथं हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काल आयोजित चहापान कार्यक्रमात ते बातमीदांराशी बोलत होते केंद्र सरकार मुख्य मुद्यांवरुन जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला देशाच्या काही भागात परिस्थिती नियंत्रणात नसल्यामुळे अशांतता आणि भितीचं वातावरण असल्याचं ते म्हणाले

राजधानी दिल्लीच्या ओखला जामिया न्यु फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खादर परिसरातल्या सर्व शाळा आज बंद राहणार आहेत या भागातली सद्य परिस्थती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे

आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शांततापूर्ण निदर्शनं सुरु आहेत मात्र गेल्या तीन दिवसांमध्ये कोणताही अनुषित प्रकार घडल्याचे वृत्त नाही परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर काल आसामची राजधानी गुवाहाटी तसंच दिब्रुगढमध्ये काल दिवसा संचारबंदी शिथील केली होती लोकशाहीपूर्ण आंदोलनाच्या नावाखाली कोणी हिंसक कृत्य करत राष्ट्रविरोधी कारवाया केल्या तर अशांवर लागलीच कारवाई केली जाईल असा इशारा आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिला आहे राज्य सरकार आसामच्या नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे असंही सोनोवाल यांनी म्हटलं आहे दरम्यान राज्यात विशेषतः ब्रम्हपुत्र खोऱ्यात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाऊ नये अशी मागणी आसाम गण परिषद या भाजपाच्या मित्रपक्षानं केली आहे आपली मागणी मांडण्यासाठी पक्षाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत मेघालयाची राजधानी शिलाँगमध्येही अनेक दिवसांच्या निदर्शनानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे तिथे कोणतीही अनुषित घटना घडल्याचं वृत्त नाही

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखंड यांनी राज्यातल्या नागरिकांना हिसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखंड यांनी राजकीय पक्षांना संयम राखण्याचं आवाहन केलं तसंच त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एन आर सी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याबाबतच्या जाहिराती मागे घेण्याची ही विनंती केली मुर्शिदाबाद बीरभूम दक्षिण चौबींस परगना आणि बर्धवानमधे हिंसाचाराच्या घटना घडल्याचं वृत्त आहे अनेक स्थानिक तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत

ईशान्यकडील राज्यात सध्या असलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे ही मुदतवाढ दिली आहे हवामान बदलाच्या समस्यांवर उपाययोजना करण्याविषयी माद्रिद इथं संयुक राष्ट्रसंघाची दोन आठवङ्यांपासून सुरु असलेली प्रदीर्घ चर्चा काल संपली

मात्र या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही या चर्चेतून अपेक्षित असलेला कार्बनच्या बाजारपेठेशी संबधित महत्वाचा निर्णयदेखील पुढच्या वर्षी ग्लासगो इथं होत असलेल्या परिषदेपर्यंत पुढे ढकलला आहे

हवामान बदलाच्या गंभीर परिणामांपासून वाचण्यासाठी गरीब देशांना मदत करण्याचा तसंच हरितवायुंचं उत्सर्जन कमी करण्याचा करार चर्चेदरम्यान संमत झाला दरम्यान जगभरातले श्रीमंत देश हवामान बदलाच्या समस्येच्या सोडवणूकीबाबत गंभीर नाहीत तसंच याकामी ते अत्यल्प योगदान देत आहेत असा आरोपही पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांनी केला आहे

या युद्वात शहीद झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे

हे युद्ध संपल्यानंतरच त्यावेळचा पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश म्हणून उदयाला आला अभियांत्रीकीच्या विदद्यार्थ्यांनी यशाबद्दलचं पारंपरिक मत सोडून उद्योजकतेकडे वळावं असं मत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं ते काल नवी दिल्लीतल्या आय आय

गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव आणि अन्य तज्ञाना श्रोत्यांच्या प्रशांना उत्तर देतील हा कार्यक्रम एफ

गोल्ड वाहिनी तसंच अतिरिक्त फ्रिक्वन्सीवर रात्री साडे नऊ वाजता ऐकता येईल

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चेन्नईच्या एम